मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी चाचणी माग उपचार कोविड अनुरुप वर्तन आणि लसीकरण ही पंचसूत्री गांभीर्यानं राबवली तर अत्यंत प्रभावी ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोविडशी संबंधित प्रश्र तसंच लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत ते बोलत होते

महाराष्ट्र पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांमधे कोविड रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता सार्वजिनक आरोग्य क्षेत्रातले तज्ञ आणि डॉक्टरांची केंद्रीय पथकं या तिन्ही राज्यांमधे पाठवण्याचे निर्देश मोदी यांनी यावेळी दिले कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी ज्या ज्या ठिकाणी वाढ दिसते त्या त्या ठिकाणी आवश्यक त्या कडक उपाययोजना आणि निर्बंध राबवणं आवश्यक आहे असं ते म्हणाले आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा तसंच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढवून कोणत्याही परिस्थितीत रुग्णांचे मृत्यू टाळण्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले मंत्रीमंडळ सचिव प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आरोग्य सचिव आणि नीतीआयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्यासह वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करण्याच्या मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या आवाहनाला उद्योग जगतानं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या प्रमुख उद्योजकांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला वाढता कोविड प्रादूर्भाव पहाता उद्योग जगतानं काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यक तेवढेच कामगार बोलवावेत ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणं शक्य आहे ती त्यांनी करावी जिथं वर्क फ्रॉम होम शक्य आहे तिथं ते केलं जावं जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्याची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितलं कोविड विरोधात लढतांना एका कूट्बाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असं ते म्हणाले त्यावर संपूर्ण उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली कोविड नियंत्रणासाठी शासन करत असलेल्या अथक् प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह उद्योजक उदय कोटक अजय पिरामल सज्जन जिंदाल बाबा कल्याणी हर्ष गोयंका निखिल मेस्वानी अशोक हिंदूजा निरंजन हिरानंदानी संजीव बजाज मनदीप मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आज चित्रपट आणि द्रचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्यांशीही द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला निर्मात्यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या तसंच शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन एकजुटीनं दिलं या बैठकीत महेश भट सुषमा शिरोमणी मेघराज राजेभोसले मनोज जोशी सुबोध भावे डॉ अमोल कोल्हे सिद्धार्थ रॉय कपूर अमित बहेल निखिल साने सतीश राजवाडे नितीन वैद्य आदींची उपास्थिती होती गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार काही निर्बंध राज्यात लागू करत आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे नागरिक घरातच राहिले तर संसर्गाला आळा घालता येईल असं ते म्हणाले राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह आहे ते रोखण्यासाठी जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावं या संदर्भात आमचाही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा राहील असं विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं नव्या मानक कार्य प्रणाली बाबत लवकरंच जनतेचं प्रबोधन करावं तसंच वीज तोडणी थांबवावी आणि गरीब आणि मध्यम वर्ग तग धरू शकतील एवढी तरी मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली राज्यात संपूर्णपणे लॉकडाऊनची वेळ आलीच तर दोन दिवस आधी सूचना देऊन तो केला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे असं त्यांनी सांगितलं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोरोना साथीविरुद्ध सर्वांनी एकोप्यानं लढा द्यावा असं आवाहन पवार यांनी केलं

याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचं कौतूक करत अभिनंदन केलं आहे

त्यापाठोपाठ मुंबई उपनगर नागपूर ठाणे या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

एक जवान अद्यापही बेपत्ता आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली तसंच सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांना चकमकस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी दडले असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू होती त्या दरम्यान सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक झाली ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

बहुतांश चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायिकांच्या भूमिकांमुळे त्यांना सिने जगतात विशेष ओळख मिळाली त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातले जुन्या पिढीतले प्रसिद्ध कीर्तनकार पांडुरंग महाराज पाटोळेकर आव्हाड यांचं आज निधन झालं

आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्य् असलेल्या मामासाहेब दांडेकर यांचे ते शिष्य होते आपल्या हयातभर त्यांनी वारकरी सांप्रदायाची सेवा केली महाराष्ट्रभर त्यांनी संतविचार आपल्या वाणीतून प्रकट केले तरुणांचा मोठा वर्गही वारकरी संप्रदायाकडे वळवला